भीम यूपीआय एईपीएस आणि एनईटीसी या डिजिटल व्यवहारांच्या माध्यमांनी व्यक्तीगत आणि व्यापारी डिजिटल दक्षिण घक्षिणीचं एकूण तंत्रच बदलून टाकल्याचं जेछ्ड्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आह अवनी वाघिणीच्या हत्यद्वी सखोल चौकशी करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावश्री असलली चार सदस्यांची एक समिती राज्य सरकारनं स्थापन कली आहा प्रधान मुख्य वनसंरक्षक एच पाटील यांच्या नस्तिवाखालील या समितीत भारतीय वन्यजीव संस्थद्दजुदस्य हबीब बिलाल वन्यजीव संवर्धन विक्वस्त संस्थद्दअध्यक्ष अनिश अघरिया आणि अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा समावधी आहा क्राकोडकर हा ज्ञिमितीचा निमंत्रक म्हणूनही काम पाहतील

कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भाऊबीज साजरी क्ली जात आ दिवशी भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण भावाला ओवाळत आणि भाऊ बहिणीला प्रस्तिनथिखिस्तू ओवाळणी म्हणून दस्ती

प्रख्यात रंगकर्मी लालन सारंग यांच्या पार्थिवावर आज द्पारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहत्त लालन सारंग यांचं काल पुण्यात वृद्वापकाळानं निधन झालं

आज सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात ठक्षियात आलं होतं त्यानंतर त मुंबईत आणण्यात यत्तआह मुंबईत यशवंत नाट्य मंदिरात त्यांचं पार्थिव साडक्करा त झाडक्करा या वळक्की अंत्यदर्शनासाठी ठक्कियात यप्तीर आह न्यानंतर दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहत्ती